कोरोना प्रतिबंधाचा राज्यव्यापी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काल दरदृष्य संवाद प्रणालीमार्फत सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच जिल्हा शल्यचिकित्सकांशी संवाद साधला त्यावेळी हे निर्देश दिले प्रत्येक शहरातल्या पर्यटन कंपन्यांना पुढचे काही दिवस नोंदणी न करण्याच्या सूचना जारी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरेशा प्रमाणात मास्क उपलब्ध व्हावेत याचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा प्रत्येक शहरातल्या सहल संचालकांनी परदेश प्रवास केलेल्या आणि सध्या परदेशात असलेल्या प्रवाशांची यादी प्रशासनाला द्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत

काल पुणे ठाणे आणि मुंबईत प्रत्येकी एक रुग्ण आढळून आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं

राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीच्या दरातही काल घसरण झाली

गेल्या सात वर्षातली ही सर्वात मोठी घसरण ठरली

शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर आणलेला कापूस खरेदी करण्याचा सरकारी केंद्रांचा प्रयत्न असल्याचं पाटील यांनी सांगितलं चंद्रकांत पाटील यांनी या मुद्यावर बोलताना हमी भाव नसलेल्या उत्पादनांची शासकीय खरेदी करण्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली तर प्रकाश सोळंके यांनी कमी दर्जाचा कापूस सीसीआय किंवा पणन महासंघ खरेदी करणार का असा प्रश्न उपस्थित केला अनिल जैस्वाल यांनी या मुद्यावर बोलताना मिरची पिकाचा मसाला पिकात समावेश करण्याची मागणी केली

याबाबतचं पत्र काल जारी करण्यात आलं काँग्रेस पक्षानं हिंगोलीचे माजी खासदार राजीव सातव यांना उमेदवारी घोषित केली आहे राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे दरम्यान भाजपतर्फे राज्यसभा निवडणुकीसाठी छत्रपती उदयनराजे भोसले आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले त्यापूर्वी त्यांनी विधान भवनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल विधान परिषदेच्या धुळे नंदरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी भाजपकड्रन माजी मंत्री अमरीश पटेल यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला कोकण रेल्वेच्या धर्तीवर मराठवाडा रेल्वे महामंडळ स्थापन करून विभागात रेल्वेचा विकास करावा अशी मागणी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे ते काल लोकसभेत रेल्वेसंदर्भातल्या प्रवणी मागण्यांवरच्या चर्चेत बोलत होते मराठवाडा क्षेत्र मध्य रेल्वेला जोडावं मराठवाड्यात रेल्वेच्या जलद दहेरीकरणासह पीटलाईन औरंगाबाद शहरातले रेल्वे क्रॉसिंग भूयारी मार्ग आदी मृद्यांकडेही त्यांनी लक्ष वेधलं उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही उस्मानाबाद तुळजापूर सोलापूर रेल्वेमार्गाचं काम गतीनं करण्यासाठी रेल्वे विभागाला सूचना देण्याची मागणी लोकसभेत केली या रेल्वे मार्गासाठी नोडल ऑफिसर नेमावा पूणे उस्मानाबाद लातूर इंटरसिटी रेल्वे चालू करण्यात यावी कळंब किंवा ढोकी रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस रेल्वेला थांबा द्यावा आदी मागण्या निंबाळकर यांनी यावेळी केल्या

ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते

विद्यापीठातल्या प्राध्यापकांच्या भरतीला परवानगी देण्यात आली असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबतही लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं

मंत्रिमंडळातल्या मान्यवर सदस्यांनीही चव्हाण यांच्या प्रतिमेस प्ष्प अर्पण करुन अभिवादन केलं राज्यभरात विविध ठिकाणी यशवंतरावांना अभिवादन करण्यात आलं औरंगाबाद इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात यशवंतराव चव्हाण यांच्या तैलचित्राचं अनावरण तसंच यशवंतराव चव्हाण मुलींच्या वसतीगृहाचं नामकरण उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी यशवंतरावांच्या कार्याचा यावेळी आढावा घेतला नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात यशवंतरावांना अभिवादन करण्यात आलं परभणी इथं जिल्हाधिकारी डी एम म्गळीकर यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस प्रष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं

शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काल औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौकात शिवपूजन केलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं नियोजित रॅली रद्द केली होती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवपूजन करुन शोभायात्रा काढली होती यावेळी शहर आणि जिल्ह्यातल्या शिवछत्रपती प्रस्कारप्राप्त खेळाडूंचा ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

यामुळे नागरिकांच्या घरावरील पत्रे हादरले घरातील भांडी तसंच तावदाने हादरली मागील काही दिवसांपासून उस्मानाबाद जिल्ह्यात भूर्भातून सतत आवाज येत असल्यामुळे नागरिकांमध्ये या आवाजाबद्दल उत्सुकता आहे महाराष्ट्र ग्रहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण म्हाडाच्या औरंगाबाद मंडळांतर्गत पैठण इथली आज होणारी सदनिकांची पूर्व नियोजित सोडत रद्द करण्यात आली आहे कोरोनाच्या पार्श्चभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं म्हाडाचे मुख्याधिकारी अण्णासाहेब शिंदे यांनी सांगितलं नांदेड जिल्ह्यातल्या कंधार इथं सुफी संत हजरत हाजी सय्याह सरवर मगदुम यांच्या ऊर्सला कालपासून सुरूवात झाली तीन दिवस चालणाऱ्या या ऊर्समध्ये कव्वाली मुशायऱ्यासह प्रबोधनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

जिल्ह्यातल्या प्रत्येक घरातल्या एका व्यक्तीने सायकलचा वापर चालू केला तर त्यामुळे वाहनांमुळे होणारं प्रद्षणाचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल असं त्या म्हणाल्या

शाहिर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षा निमित्तानं नांदेड इथं काल आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज या विषयावर चर्चासत्र घेण्यात आलं